नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश राहल गांधी वर्धा चंद्रपर पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रंगत आता वाढत आहे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते जाहीर सभा रोड शो आणि मतदारांशी संवादाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करत आहेत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल महाराष्ट्रात झंजावती प्रचार दौरा करत वर्धा चंद्रप्रमध्ये जाहीर सभा घेतल्या तर प्रण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रशांची उत्तरं दिली

पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनही उमेदवारांनी यावेळी राहल गांधींची भेट घेतली

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो ही भारताची संस्कृती नाही अशी टीका करत भाजपा सरकारनं गरिबांची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभेत केला काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही काल गाझियाबाद इथं रोड शो घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशात प्रचार सभा घेतल्या पवार सभा अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अहमदनगरमध्ये अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारला मतांच्या माध्यमातून उत्तर देण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले शरद पवार यांनी काल जळगाव जिल्ह्यात एरंडोल इथंही जाहीर सभा घेतली मायावती बसपाच्या नेत्या मायावती यांनी नागपूर आणि विदर्भातल्या बसपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल नागपूरमध्ये जाहीर सभा घेतली आमचं सरकार सत्तेत आलं तर सर्व जनहिताय आणि जनसुखाय सरकार चालवू असं आश्वासन मायावती यांनी यावेळी दिलं निवडणक रोखे राजकीय पक्षांनी रोख्यांद्वारे निवडणूक निधी संकलन करण्याच्या प्रस्तावाला अंतरिम स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला या प्रकरणाची आणखी विस्तृत सुनावणी होण्याची गरज असल्याचं मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं नोंदवलं आहे पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे समित्रा महाजन भाजप नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं काल इंद्रमध्ये जाहीर केलं पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलं असून पक्षानं आता तरी उमेदवार जाहीर करावा अस त्या म्हणाल्या

ऐक्या याविषयी अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

त्यांनतर या ठिकाणी निवडणूकीचं चित्र स्पष्ट होईल आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या विविध ठिकाणच्या वार्ताहरांसह माधुरी कुलकर्णी पुणे अर्ज दाखल चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काल आपला उमेदवारी अर्ज भरला अर्ज् नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार जीवा गावित यांनी तर पालघर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सुरेश पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला बँकखाते निर्वंध निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या बँक खात्यावरील व्यवहारांवर आता अनेक निर्बंध आले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगातर्फे सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या आणि त्यानं शपथपत्रात उल्लेख केलेल्या आपल्या नातेवाईकाच्या बँक खात्यावरील प्रत्येक व्यवहारावर यापुढील काळात बारकाईनं लक्ष ठेवलं जाणार आहे या खात्यांवर एक लाखापेक्षा अधिकच्या होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती संबंधित बॅकांकडून प्राप्तिकर खात्याला कळवली जाणार आहे त्याचबरोबर निवडणुक काळात कोणाच्याही बँक खात्यावर अचानक दहा लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्यास त्याची माहितीही प्राप्तिकर खात्याला दिली जाणार आहे एकूणच निवडणुकीतील धनशक्तीच्या वापरावर निर्बंध आणण्याचे निवडणुक आयोगाचे हे निर्णय स्वागतार्हच म्हणावे लागतील आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

सिंधूर्दूर्ण रत्नागिरी लोकसभा मतदार संघात चिपळूण रत्नागिरी राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली आहे काँप्रेसने उद्योगपती नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे नारायण राणे यांनी काँप्रेस सोडून दीड वर्ष झाले मात्र ही निवडणूकही राणे विरूद्ध शिवसेना या प्रतिस्पर्ध्यांतच लढली जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे

या निमित्त राज्यात अनेक ठिकाणी शोभायात्रा तसच सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत रत्नागिरीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक गुढी उभारण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावं साहित्याची चळवळ वृद्धिंगत व्हावी नवे साहित्यिक तयार व्हावेत या उद्देशानं रत्नागिरीतल्या जनसेवा ग्रंथालयानं सलग द्सऱ्या वर्षी ही गूढी उभारली आहे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी संभाजी महाराजांच्या तुळापुर वद्रू बुद्रुक या समाधीस्थळी काल हजारो नागरिक जमले होते लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणाऱ्या विविध पक्षांच्या उमेदवारांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं

यामध्ये आय आय टी मुंबईचा पदवीधर असलेला कनिष्क कटारिया यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर महाराष्ट्रातलीच सृष्टी देशमुख ही मुर्लीमध्ये पहिली आणि देशात पाचवी आली आहे

बीड राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काल बीड इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हजारो लोंकांच्या साक्षीनं भाजप सेनेला मदत करण्याचा निर्णय जाहीर केला भाजपच्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प करा असं म्हणत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली त्यांच्या हा निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे दारूम्क्त निवडण्क गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी मुक्तिपथ च्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर करणार नाही असा संकल्प जाहीर केला आहे सर्चचे संचालक आणि मुक्तिपथचे संस्थापक डॉ अभय बंग यांनी सर्व उमेदवारांना धन्यवाद देत दारूमुक्त निवडणूक हे अभियान खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे असं म्हटलं आहे आत्महत्या प्रयत्न माजी खासदार माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक भगवान गिरासे यांनी काल त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सूरु आहेत

दहशतवादी हल्ला आग रासायनिक जैविक आणि आणिवक हल्ला एकाच वेळी झाला तर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याबाबत हे प्रात्यक्षिक होतं पुणे पोलीसांचं शीघ्र कृती दल राष्ट्रीय राखीव पोलीस दल राज्य आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दल औद्योगिक सुरक्षा संचालनालय पोलीस दल यासह नागरिकही यामध्ये सहभागी झाले होतं

उद्या सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहिलं असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे